ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते राज्यात कोवीड नाईन्टिन उपाययोजना अधिसूचना लागू झाल्यानं आवश्यकता भासल्यास विलगीकरणासाठी खाजगी रुग्णालयात जागा अधिग्रहित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत

यासोबतच के ई एम रुग्णालय जे

रुग्णालय हाफकिन इन्स्टिट्यूट आणि प्णे इथल्या बीजे महाविद्यालयात चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहितीही त्यांनी दिली याशिवाय संशयित रूग्णांच्या चाचण्यांसाठी येत्या काही दिवसात धुळे औरंगाबाद मिरज सोलापूर या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा सुरू करण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं दरम्यान राज्यातल्या शाळा महाविद्यालयं मॉल यासोबत आता पुरातन वस्तू संग्रहालयं बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत

अलिकडेच तिने रशिया आणि कझाकिस्तानचा प्रवास केला होता

जयशंकर यांनी ड्विटर संदेशात दिली आहे भारतीयांना सुखरुप परत आणण्याच्या प्रक्रियेत सहकार्य केल्याबद्दल त्यांनी इराणी अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत इराणमधून आलेल्या या भारतीयांना जैसलमेरमधल्या लष्कराच्या स्वतंत्र निरीक्षण केंद्रात ठेवण्यात आलं आहे

या सर्व प्रवाशांना दोन आठवडे दिल्लीतल्या छावला इथल्या इंडो तिबेटीयन सीमा पोलिसांच्या छावणीतल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे

यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं राज्यभरात अफवांविरोधी जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे आयएमएचे अध्यक्ष डॉ अजय जाधव यांनी काल लातूर इथं ही माहिती दिली निरनिराळ्या प्रसारमाध्यमांतून येणाऱ्या अशास्त्रीय माहितीमुळे नागरिकांमध्ये भीती पसरत आहे त्याकरिता हे अभियान राबवलं जाणार असल्याचं ते म्हणाले

मध्य प्रदेश विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होणार असून राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना आजच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षानं सर्व आमदारांना व्हीप जारी करुन आज सदनात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा उद्यापासून सुरु होणार आहेत परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ गणेश मंझा यांनी काल ही माहिती दिली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालये बंद असली तरी नियोजित परिक्षा होणार असून विद्यापीठाचे कुलगुरु प्रमोद येवले यांनी याबाबतचं परिपत्रक जारी केलं

तांबेराची लागण झाल्यामुळे पीक पूणेतः नष्ट होण्याच्या मार्गावर आहे या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे सदस्य भागवत देवसरकर यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे

शाश्वत ग्राहक ही यंदाच्या ग्राहक दिनाची संकल्पना होती

शनिवारी मध्यरात्री हा अपघात झाला जिंतूर तालुक्यातले येलदरीचे चंद्रशेखर चव्हाण हे लग्नसोहळा आटोपून परत जात असताना द्चाकीवरचा ताबा सुटल्यानं त्यांनी रस्त्याच्या कामासाठी ठेवलेल्या साहित्याला धडक दिली नागरिकांनी त्यांना रिसोड इथल्या शासकीय रुग्णालयात नेलं असता त्यांना मृत घोषित करण्यात आलं

यामध्ये ज्या तरूणाचे छायाचित्र वापरण्यात आले होते त्याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोरोना व्हायरसने संपूर्ण राज्यात भितीचं वातावरण असताना आष्टी शहरातल्या एका सलून दकानात काम करणाऱ्या तरूणाला कोरोना झाल्याची खोटी माहिती ऋषीकेश वीर आणि प्रथमेश आवारे यांनी सामाजिक माध्यमावर टाकली होती कोरोना विषाणूच्या प्राद्र्भावाच्या पार्श्वभ्मीवर अहमदनगर जिल्ह्यात परवानगी नाकारल्यानंतरही शिर्डी परिक्रमाचा कार्यक्रम घेणाऱ्या आयोजकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

जितेंद शेळके अजित संपतलाल पारख यांच्यासह खंडोबा मंदिराच्या महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यात बावधन यात्रा आयोजित करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अशा प्रकारे यात्रा उत्सव आयोजित करण्यास बंदी असल्यानं ही कारवाई करण्यात आली

फुलझेले यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज नागपूरच्या दीक्षाभूमी इथं ठेवण्यात येणार आहे फुलझेले यांनी आयुष्यभर बाबासाहेबांबरोबर राहून त्यांना साथ दिली ते नागपूरचे उपमहापौरही होते फुलझेले यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे